सागरी सुरक्षा दहशतवाद विरोधी कारवाई आणि वैद्यकीय क्षेत्रात सहकार्य कायम ठेवण्याबाबत भारत आणि मालदीव यांच्यात सहमती जम्मू कश्मीरमधल्या जैश ए मंहमदच्या दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलीसांकडून अटक संभाव्य शिक्षेचा अर्धा कालावधी तुरुगांत घालवलेल्या कच्च्या कैदयांची मुकत्ता करण्याबाबत केंद्राची राज्यांना सूचना

सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला उद्देशून भाषण करणार आहेत

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि मालदीवच्या संरक्षणमंत्री मारिया अहमद दीदी यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला द्रिपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबतही उभय मंत्र्यांमधे व्यापक चर्चा झाली मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांच्या क्षमता निर्मिती आणि प्रशिक्षण संबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी भारत वचनबद्द असल्याचा पुनरुच्चार सीतारामन यांनी केला

गुरुग्राम खेलं भारतीय सागरी विशलेषण केंद्र तसंच सिमलातलं आर्मी ट्रेनिंग कमांड सारख्या विविध भारतीय सरक्षण संस्थानाही त्या भेट देणार आहेत एनसीसी प्रजासत्ताक दिन शिविरात मालदीवच्या छात्रसैनिकांसह एनसीसी कॅडेट्सशीही त्या संवाद साधणार आहेत भारत मालदीव संरक्षण सहकार्य चर्चेची दुसरी फेरी देखील काल पार पडली असं सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे जम्मू कश्मीरमधल्या जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवादयांना दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्ली धिं दहशतवादी कारवाया घडवायची त्यांची योजना होती असं नवी दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाचे पोलिस उपायुक्त प्रमोद सिंग कुशवाह यांनी बातमीदारांना सांगितलं यापैकी एकाला चार दिवसांपूर्वी राजघाट श्वें तर दुसऱ्याला कश्मीरमधल्या बांदिपोरा बून अटक केली अशी माहिती त्यांनी दिली तुरुंगातल्या ज्या कैद्यांवरचे खटले बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेतआणि त्या कैद्यांनी संबंधित कायद्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केला असेल तर त्या कैद्यांच्या सुटकेबाबत विचार करावा अशी सूचना केंद्र सरकारनं राज्यांना दिला आहे अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे ते काल लखनौ इथं जिल्हा न्यायालयात एका कार्यक्रमात बोलत होते काही राज्यांनी या सूचनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केल्याचं ते म्हणाले विविध तुरुंगात असलेल्या सुमारे चार लाख कैद्यांपैकी अर्ध्या कैद्यांवरचे खटले बराच काळ प्रलंबित आहेत असं त्यांनी सांगितलं सध्याच्या काळात निरुपयोगी ठरणारे सुमारे पंधराशे कायदे केंद्र सरकारनं रद्द केल्याचं ते म्हणाले बिहारमधे नावडा जिल्ह्यात झालेल्या पोलीस चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला राजवली पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात रतनपूर वनविभागात शोधमोहीम सुरु असताना ही चकमक उडाली त्यात ठार झालेल्या दहशतवादयाजवळ असलेली रायफल काडतुसं आणि आक्षेपार्ह साहित्य पोलीसांनी जप्त केलं आहे पोलीसांनी माओवादयांना शोधण्यासाठीची मोहीम तीव्र केली आहे झारखंडमधे रांची क्वे होणाऱ्या दुसऱ्या झारखंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय संपूर्ण मदत देणार आहे येत्या एक फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या तीन दिवसीय चित्रपट महोत्सवात उत्तमोत्तम भारतीय चित्रपटांचं प्रदर्शन होणार असल्यानं त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे त्यामुळे अनुदान योजनेअंतर्गत त्यासाठी मदत दिली जाणार असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे भारत पाकिस्तान यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधात सुधारणा करण्यासाठी समान मुद्दे शोधण्यासाठी बैठका आणि संवाद होणं गरजेचं आहे असं पाकिस्तानचे भारतातले उच्चायुक्त सोहेल मोहम्मद यांनी सांगितलं

पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्तालयातल्या राजनैतिक अधिकाऱ्याचा सोशल मिडीयावरचं अकांउट हॅक केल्याच्या कथित प्रकरणावरुन भारतानं निषेध पाकिस्तानकडे नोंदवला होता त्या पार्श्वभूमीवर मोहम्मद यांनी हे वकतव्य केलं देशात पोलिओ लसीचा तुटवडा असल्याचं वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय लसीकरण दिनासाठी आवश्यक तेवढी लस आधीच तयार ठेवली आहे त्यामुळे प्रसारमाध्यमांमधे म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय लसीकरण दिवस पुढं ढकलेला नाही असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे कृत्रिम बुद्धीमत्ता मानवी जीवनात बदल घडवून आणेल असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितलं दावोस क्वे जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत ते बोलत होते कृत्रिम बुद्वीमत्ता आणि त्याच्या परिणांमाबाबत अनेकजण शंका उपस्थित करत असल्यानं भारतातली आव्हानं पश्चिमी देशापेक्षा वेगळी आहेत असं ते म्हणाले कृत्रिम बुद्दीमत्तेसाठी अनेक नियम केले तर संशोधनात अडथळे येतील आणि सर्वांच्या फायद्यासाठी कृत्रिम बुद्दीमत्तेचा उपयोग हा उद्देश सफल होणार नाही असं कांत यांनी सांगितलं कृत्रिम बुद्धीमत्तेची भूमिका निश्चिती याबाबत जागतिक आर्थिक मंचाच्या सत्रात चर्चा करण्यात आली

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं नाव दिलेला कलामसॅट हा जगातला सर्वात लहान आणि हलका उपग्रह असून चेन्नईतल्या विदयार्थ्यांच्या स्टार्ट अपनं तो तयार केला आहे मायक्रोसॅट आर उपग्रहाचा वापर संरक्षण संशोधनासाठी पृथ्वीची छायाचित्रं घेण्यासाठी होणार आहे

सिवन यांनी प्रक्षेपणानंतर सांगितलं कलामसॅट हा उपग्रह देशाला प्रजासत्ताक दिनाची अमूल्य भेट असल्याचं ते म्हणाले विज्ञान प्रणित राष्ट्राच्या निर्मितीसाठी युवा प्रतिभावान विदयार्थ्यांबरोबर भागीदारी करण्याची झोची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंतराळ शास्वज्ञांचं अभिनंदन केलं आहे या यशामुळे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण प्रयोगासाठी चौथ्या टप्प्यातल्या रॉकेटचा वापर कक्षीय मंच म्हणून करणारा भारत पहिला देश ठरला आहे असं ट्विट मोदी यांनी केलं आहे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत दुसऱ्या उपान्त्य सामन्यात आज जगातला अग्रणी टेनिसपटू नोवाक जोकोविच याची लढत फ्रान्सचा लुकास पाउली याच्याशी होणार आहे

अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे महिला एकेरीत जेकोस्लोवाकियाची पेट्रा क्वितोवा आणि जपानची नाओमी ओसाका अंतिम फेरीत पोचल्या आहेत त्यांचा सामना उदया होणार आहे अमेरिकेनं वेनेजुएलातल्या आपल्या दुतावासातल्या अत्यावशक नसलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आहे मात्र वेनेजुएलाचे अध्यक्ष निकोलस मेडुरो यांचा सर्व अमेरीकी राजनैतीक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचा आदेश मान्य केलेला नाही प्रमुख लैटिन अमेरीकी देशांच्या पाठिंब्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेडुरो यांना वेनेजुएलाचे अध्यक्ष मानायला नकार दिला आहे त्याऐवजी संसदेतले विरोधी पक्षनेते जुआन गुआइडो यांना त्यांनी अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे

या सेवांसाठी लोकांना कोणत्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागणार नाही

अशी माहिती सरकारी पत्रकात दिली आहे एसमेसई मेल मोबाइल एप आणि इतर माध्यमातून ई न्यायालय सेवा यशस्वीपणे दिल्या जात आहेत याचा फायदा अनेक अशील आणि वकिलांना होत आहे